बिहार मधली पूर स्थिती गंभीर लाख लोक बाधित आत्मनिर्भर देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी भारताची वेगानं वाटचाल सुरू आहे अस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

भारतात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले कोरोना संकट काळात घरातून काम ही कार्य प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे ती कार्यप्रणाली सुरळीत चालण्याच्या दृष्टीनं अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं ते म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकीकृत आणि किफायतशीर आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी देशात काम सुरू असल्याच त्यांनी सांगितलं

आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची कृष्णा यांनी प्रशंसा केली

एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली

स्वयंसेवक नोंदणीसाठी संस्थेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचंही गुलेरिया यांनी नमूद केलं

गेल्या एक महिन्यातली ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे

सुधाकर यांनी आज केलं आहे

ऐकुया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या दरम्यान विशेष सूट देण्यात आलेल्यांव्यतिरिक्त सर्व सरकारी कार्यालय दुकाने वित्तीय संस्था शैक्षणिक आणि इतर संस्था बाजार तसंच औद्योगिक आस्थापने बंद राहतील

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी आज नवी दिल्लीत दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून प्रसार माध्यमांना ही माहिती दिली या नवीन कायदा ग्राहकांना त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याचं संरक्षण प्रदान करतो त्याचप्रमाणे या कायद्यातील तरतुदिद्वारे तक्रार निवारण भेसळ आदी संबंधित खटले मार्गी लावण्यात येतील ई कॉमर्स च्या माध्यमातून होणार्या गैरव्यापारालाही यामुळे पायबंद बसेल असं पासवान पुढे म्हणाले

रेल्वे सेवा सीमित असल्यामुळे या चाचणीसाठी प्रवास करणाऱ्या उमेदवारांना परतीच्या शुल्कासहितचा किमान विमान प्रवास खर्च तसंच त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही यु पी एस सी कडून देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे या उमेदवारांना विहित परवाने जारी करावेत अशी विनंतीही यु पी एस सी मार्फत करण्यात आली आहे प्राप्तीकर दात्यांच्या सोयीसाठी आज पासून एक मोहीम सुरु करण्यात येणार आहे

प्राप्तीकर विभागाकडे उपलब्ध असलेली कर आणि वित्तीय व्यवहारांची माहिती ऑनलाईन पडताळून पाहणं करदात्यांना सुलभ व्हावं हा या मोहीमेचा उद्देश आहे देशात सर्वत्र खतांची मुबलक उपलब्धता असून राज्य सरकारांकडेही खतांचा पर्याप्त साठा असल्याचं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी

सदानंद गौडा यांनी म्हंटल आहे सध्या सुरु असलेला खरीप पिकांच्या पेरणीचा हंगाम पाहता आणखी खत पुरवठा करण्यात येईल त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठाही वेळेत करण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले तेलंगणचे कृषी मंत्री यांनी आज गौडा यांची राज्यातल्या युरियाच्या मागणीबाबत भेट घेतली त्यावेळी गौडा बोलत होते राजस्थान मध्य प्रदेश पंजाब गुजरात उत्तर प्रदेश आणि हरयाणा राज्यात टोळधाडी प्रतीबंधासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत

यामुळे या राज्यात टोळधाडीमुळे पिकांची विशेष हानी झाली नसल्याचं निदर्शनास आलं आहे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी आज दुरदृष्य प्रणालीद्वारे मोझोरममधील पहिल्या फूड पार्कचं उद्घाटन केलं

केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाअंतर्गत देखो अपना देश या वेबिनार मालिकेत नुकताच मध्य प्रदेशातील महेश्वर मांडू आणि ओंकारेश्वर या त्रिस्थळांवर आधारित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाअंतर्गत देशातील समृध्द विविधतेचं दर्शन या वेबिनारच्या माध्यमातून घडवण्यात येत आहे छत्तीसगढ मध्ये गोधन न्याय योजनेला आजपासून प्रारंभ करण्यात आला मुख्यमंत्री भूपेश भागेल यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं

सुधारणा या केवळ एक नियमन नसून देश आणि मानवजातीच्या कल्याणाप्रती असलेली ती एक प्रतिबद्धता आहे असं प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत राष्ट्र आणि पिढी च्या निर्माणात पत्रकारिता माध्यमं चित्रपट यांचं योगदान या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत बोलत होते या वेळी बोलताना नक्वी म्हणाले की सरकार राजकारण चित्रपट आणि माध्यम एकमेकांशी जोडली गेली असून संकट काळात ते आत्मा आणि शरीराप्रमाणे एकरूप होऊन कार्य करतात वृत्तपत्रे दूरचित्रवाणी आकाशवाणी आणि डिजिटल माध्यमांनी देशात सर्वदूर माहिती पुरवण्याचं प्रशंसनीय कार्य केल्याचं त्यांनी यावेळी म्हंटलं अमरनाथ यात्रेतील पवित्र छडी मुबारक आज महंत दीपेंद्र गिरी जी यांच्या हस्ते श्रीनगर मधील शंकराचार्य मंदिरात नेण्यात आली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडक साधू महंतांच्या उपस्थितीत यावेळी मंत्रोच्चार करण्यात आले बिहार मधील गंडक धरणातून अंदाजे साडे चार लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यामुळे बिहार मधील पूरस्थिती आणखी बिकट झाली आहे राज्यातील सारण सिवान गोपालगंज तसंच पूर्व आणि उत्तर चम्पारण जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश राज्य प्रशासनाने या जिल्ह्यांच्या प्रशासनाला दिले आहेत तीन लाखांहून अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे

मेघालयातील गारो पर्वत क्षेत्रात दीड लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे या भागात गेल्या सोमवारपासून पावसाची संततधार सुरु आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून सखल भागात पाण्याची पातळी वाढत आहे

बिहार आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे कोकणात अनेक ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे